हिंसेचं समर्थन होऊच शकत नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त लखनौ िं झालेल्या समारंभात ते बोलत होते नागरिकत्व कायद्याच्या विरोधात सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणाऱ्यांनी स्वतःच निरीक्षण करुन आपलं कृत्य बरोबर आहे का याची शहानिशा करावी कारण हक्क आणि कर्तव्यही एकाच वेळी हातात हात घालून येतात असं ते म्हणाले

त्याचबरोबर आज दिल्ली विज्ञान भवन श्वेंही अटल भूजल योजनेचा शुभारंभ प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं

हिमाचल प्रदेशामधल्या रोहतांग बोगद्याचं अटल टनेल असं नामकरणही आज करण्यात आलं

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि प्रधानमंत्री नरेंद मोदी यांनी सकाळी सदैव अटल या वाजपेई यांच्या समाधीस्थळी जाऊन पुष्पांजली वाहिली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भाजपाचे श्रेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्यासह अनेक नेत्यांनीही पुष्पांजली वाहिली ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि स्वातंत्र्य सैनिक पंडित मदन मोहन मालवीय यांच्या जयंती दिनी देशवासीयांनी त्यांना आदरांजली वाहिली

आधुनिक शिक्षणाची कवाडं सर्व भारतीयांसाठी खुली व्हावीत यासाठी ते कायम प्रयत्नशील होते माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज कोलकाता श्वेल्या राज भवनात त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आलं

ते आज पुण्यात वसंतदादा शुगर संस्थेच्या कार्यक्रमात बोलत होते साखर उद्योग शेतकऱ्यांचा कणा आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार साखर उद्योगाच्या पाठिशी ठामपणे उभं राहील साखर उद्योगापुढं असलेल्या अनेक अडचणी सोडवण्यासाठी तज्ञांची एक समिती स्थापन करुन धोरणात्मक निर्णय घेण्यात येतील असं त्यांनी सांगितलं मराठवाड्यात वसंतदादा शुअर स्टिट्यूटची शाखा उभी करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय तातडीनं घेतला जाईल असं ते म्हणाले राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार मंत्री जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यासह राजकीय क्षेत्रातले अनेक दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते आसाममधील चहा मळे क्षेत्रातली अतिरिक्त जमीन गैरआसामी व्यक्तींना दिली जाणार नाही असं आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी स्पष्ट केलं आहे नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत राज्यात अपप्रचार करण्याचं काम काही लोक करत आहेत असंही त्यांनी चहा मळा क्षेत्रातल्या लोकांना केलेल्या आवाहनात म्हटलं आहे या कायद्यामुळे लाखो बांग्लादेशी हिंदू आसाममधे येतील आणि चहा मळा क्षेत्रातील कामे हिरावून घेतील अशी चुकीची माहिती पसरवली जात आहे ही माहिती तथ्यहीन असून उलट नागरिकत्व सुधारणा कायद्यातल्या तरतुदींमुळे एकही नवीन बांग्लादेशी राज्यात स्थिरावू शकणार नाही असंही त्यांनी सांगितलं

नाताळचा सण आज सर्वत्र पारंपारिक पद्धतीनं श्रद्धेनं आणि उत्साहात साजरा होत आहे पोप फ्रांसीस यांनी येशूच्या जन्मदिनी जगभरातल्या ख्रिस्ती बांधवांना प्रेमाचा संदेश दिला आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत प्रभू येशू दयेचं मूर्तीमंत उदाहरण असून त्यांनी आपलं आयुष्य मानवाचं दुःख दूर करण्यास समर्पित केलं असल्याचं प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे ईशान्येकडच्या राज्यातही नाताळ उत्साहात साजरा होत आहे ख्रिस्ती बांधवांनी चर्चमधे प्रार्थनेत सहभाग घेतला तसंच एकमेकांना शुभेच्छा दिल्या गोव्यात नाताळ साजरा करण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे जम्मू काश्मिरसह संपूर्ण उत्तर भारतात बहुतांश ठिकाणी गेले काही दिवस थंडीचा तडाखा कायम असून काश्मिरमधे जोरदार बर्फवृष्टी होत आहे

ज्यामुळे राजधानी श्रीनगरसह बहुतांश भागात तापमान शून्याच्या खाली गेले आहे

संपूर्ण राजस्थानसह पंजाब हरयाणा आणि दिल्लीतही थंडीचा प्रभाव वाढत असून या सप्ताहाअखेरीस दिल्लीत थंडी तीव्र होईल असं हवामान खात्यानं कळवलं आहे छत्तीसगड श्वें झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधे काँग्रेस पक्षानं भाजपावर कुरघोडी करत आघाडी घेतली आहे

भारतनेट च्या माध्यमातून येत्या मार्चपर्यंत भारतातल्या सर्व गावांमधे मोफत वाय फाय सेवा पुरवण्यात येईल असं केंद्रीय दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे हरयाणामधल्या देवरी जिल्ह्यातल्या गुरवारा या डिजिटल गावांचं उद्घाटन प्रसाद यांच्याहस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते

मात्र या सहमतीचा कच्चं तेल निर्मितीच्या ओपेक वचनबद्धतेवर कोणताही परिणाम नाही या सहमतीच्या करारावर दोन्ही देशांनी काल कुवेतमधे सह्या केल्या

जिणच्या एका लढाऊ विमानाचा देशाच्या उत्तरेकडील अझरबैजान सीमेजवळ अपघात झाला बचाव दल आणि तीन शोध हेलिकॉप्टर वैमानिकाचा शोध घेत असल्याची माहिती ज्ञिणच्या सरकारी वहिनीनं दिली आहे या लढाऊ विमानाची नुकतीच दुरुस्ती केली होती